या समारंभासाठी येणा या विदेशी पाहुण्यांच्या स्वागताची तयारी पूर्ण झाली आहे अशी महिती परराष्ट्र सचीव स्वीश कुमार यांनी दिली राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे नरेंद्र मोदी तसंच मंत्री मंडळातल्या इतर सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील सर्व राज्यातल्या मुख्यमंत्री आणि राज्यपालांना या समारंभासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे

भारतीय रिझर्व्ह बँकेनं काल मुंबईत याबाबत अधिसूचना जारी केली ही नवीन व्यवस्था येत्या एक जूनपासून लागू होईल

यात किमान मर्यादा दोन लाख रुपये आहे

प्लास्टीकबंदीबाबत उच्चाधिकार समितीची बैठक काल मुंबईत झाली त्यावेळी ते बोलत होते दिलेल्या मुदतीत हा आराखडा सादर न करणाऱ्या पॅकिंग दूध प्रकल्पांवर प्लास्टीक बंदी कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही कदम यांनी दिला आहे डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरणी डॉक्टर भक्ती मेघेर डॉक्टर हेमा अह्जा आणि डॉक्टर अंकिता खंडेवाल या तीन आरोपी डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे या तिघींना आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे

पॅरिस इथं सुरु असलेल्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरी गटात भारताच्या रोहन बोपण्णा आणि त्याचा रुमानिअन जोडीदार मरिअस केपिल यांनी प्रतिस्पर्धी जोडीला हरवून दुस या फेरीत प्रवेश केला आहे लिएंडर पेस दिविज शरण आणि जीवन नेदूनशेझियान हे आपापल्या जोडीदारांसह आज पहिल्या फेरीचे सामने खेळतील